मुंबई ठाण पालघर या जिल्ह्यांना तसंच नवी मुंबई मध्य आज आंदोलन झालं नसलं तरी काही प्रमाणात दुकानं बंद होती नवी मुंबईतल्या भाजीपाल्याच्या घाऊक बाजारपक्ष बंद होत्या तर मसाला आणि धान्य बाजारातलव्यिवहार सुरळीत होत शाळांनां खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी दख्यात आली होती मुंबईत वांद्रा इथं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आरक्षणासंदर्भात सरकारनं निश्चित कालवधी सांगावा तसंच आंदोलना दरम्यान दाखल झालद्वा गुन्हस्रिरसकट मागच्याव अशा मागण्या त्यांनी कल्या चोख पोलीस बंदोबस्त असूनही अनक्विठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं

मराठवाङ्या औरंगाबादनांदह्कजालना हिंगोलीबीड लातूर परभणीया जिल्ह्यामध्य विदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनक्त ठिकाणी आंदोलकांनी रस्त्रिशिङ्या अडवल्या त्यामुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काहींचा प्रवास आधीच्या स्थानकावर थांबवण्यात आला

रस्त्रिशिष्ट्यांचं नुकसान करु नया असं आवाहन रस्त्रिशासनानं कलि आहा विदर्भात गोंदिया बुलडाणा वाशिम वर्धा जिल्ह्यांमध्यादिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला ठिकठिकाणी निषधीमोर्चे काढण्यात आल विशिममध्यविन हॉटक्सिची आणि एका ट्रकची तोडफोड आंदोलकांनी क्वीं

पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर पुणा आतारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्यक्काही ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली शाळा महाविद्यालय बंद होती कोल्हापूरच्या दसरा चौकात मराठा आरक्षण परिषदद्दी आयोजन करण्यात आलं होतं आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आह आहरातलव्यिवहार पूर्णपणविद होतळीकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्यविद शांततळीपार पडला उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्यविद नसल्याचं घोषित करण्यात आलं होतं मात्र आंदोलनामध्यविन गट पडून काही काळ तणाव निर्माण झाला

हा दिवस दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा क्लि जातो

नाशिक इथं आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच आदिवासी बोली भाषसिया शैक्षणिक पुस्तकांच प्रकाशन करण्यात आलं

कॉंग्रस्वितिक्ताध्यक्ष अशोक चव्हाण भाई जगताप राष्ट्रवादी कॉंग्रस्वितिक्ताध्यक्ष जयंत पाटील सचिन अहिर भाजपाचत्तिक्ताणि शिक्षणमंत्री विनोद तावड मुंबई मनपा अध्यक्ष आशिष शक्तिर इत्यादींनी आदरांजली वाहिली महापौर विश्वनाथ महाडक्ति यांनीही हुतात्म्यांना अभिवादन कलि राज्यात तिरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलघ्ती संप आज दुपारपासून मागविक्तअसल्याचश्रीसकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीनञ्ञिज मंत्रालयात जाहीर कल्लि दुपारी मुख्य सचिव दिनध्क्मार जैन यांच्यासमक्तीसंघटनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्यश्रीसकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही कळी जाईल अस आश्वासन मुख्य सचिवांनी दिलं त्यानुसार संप मागवित असल्याचविज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनद्वाञध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरु असल्यानं प्रशासकीय यंत्रणछिचा ताण लक्षात घसिन तसंच रुणांचविल होऊ नयक्रिणूनआंदोलन स्थगित कव्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं शक्कि यांकडून आधारभूत किमतीला खरदी क्विव्धा तुर हरभरा मसूर मूग आणि उडीद डाळींचा साठा राज्यसरकारांना विविध कल्याणकारी योजनांकरता अनुदानित दरात उपलब्ध करुन दिला जाईल असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घत्तिम आहा मेवी दिल्लीत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतळीली झालख्या बैठकीत मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं याविषयी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला

कॅनडा कोरिया इंडोनशिया या दशीबरोबर नुकत्याच झालच्खा विविध क्षप्रिल्या सामंजस्य करारावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झालं कोणत्याही आपत्तीला तोंड दख्खीच्या दृष्टीनडिश्वी क्षमता आणि सज्जता वाढवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्यडिश अतिरिक्त तुकडया वाढवायलाही बैठकीत मान्यता मिळाली